देशात दुष्काळ सदृश स्थिती नाही असं सरकारचं संसदेत स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

संसदीय कार्य विषयक मंत्रिमंडळ समितीच्या नवी दिल्ली ध्वे झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की संसदेचं अधिवेशन आणखी काही दिवस चालवावं अशी विरोधकांची नेहमीचीच मागणी राहिली आहे ती सरकार आता पूर्ण करत आहे

मुस्लिम महिला विवाह संरक्षण विधेयक अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर लोकसभेत आज चर्चा सुरू आहे हे विघेयक लोकसभेत मांडलं जाण्याची ही तिसरी वेळ आहे अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत विधेयकाच्या बाजूने तसंच विरोधात मत मांडली काँप्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी या विधेयकातल्या दंडात्मक कारवाईला विरोध दर्शवला मुस्लिम पुरुषान पत्नीला दिलेला तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध मानून संबंधित पुरुषाला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत देशात दुष्काळ सदृश स्थिती नाही असं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं आपल्या मंत्रालयानं खेडोपाडी दुष्काळाचा सामना करण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना राबवल्या असल्याचं ते म्हणाले जलसंवर्धनासाठी कालबद्ध स्वरुपाचं जलशक्ती अभियान सुरू करण्यात आलं असून राज्य सरकारांना ग्रामीण पेयजल पुरवठ्याकरता केंद्र सरकार मदत करत आहे असं त्यांनी सांगितलं राज्यसभेचं कामकाज आज माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयकावरून वारंवार बाधित झालं लोकसभेनं संमत केलेलं हे विघेयक राज्यसभेत चर्चेसाठी येताच काँप्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली या गदारोळामुळे सदनाचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं सदनात सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे

बैठकीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाला आव्हान देणा या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयानं गडकरी आणि निवडणुक आयोगाला नोटीसा बजावून स्पष्टीकरण मागितलं आहे

त्या याचिकांच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती ए एस चांद्रकर यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे याचिकांमधल्या आरोपावर स्पष्टीकरण द्यावं असे आदेश दिले

नोव्हो लिप टेस्क स्टिल या कंपनीला औरंगाबादमध्ये प्रकल्प उभारण्यास सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे या कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली वीज वहनासाठी लागणारं विशेष दर्जाचं पोलाद निर्माण करणारी ही कंपनी औरंगाबाद ॐ दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका डीएमआयसी मध्ये प्रकल्प उभारणार आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची तर तीन वर्षांनी सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अहिर यांचं पक्षात स्वागत केलं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारु असं अहिर यांनी सांगितलं पक्षात फोडलेली माणसं नकोत तर मनानं जिंकलेली माणसं हवीत असं उद्दव ठाकरे म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपण शिवसेनेत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी काँप्रेस मुंबई अध्यक्षपदाची सूत्रं ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आली आहेत विधानसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील आणि अंकृश काकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मुलाखतीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जामखेड कर्जत मतदारसंघासाठी मुलाखत दिली तर तीन विद्यमान आमदार अनुपस्थित होते त्यामध्ये अकोले मतदारसंघाचे वैभव पिचड नगर शहरचे संग्राम जगताप आणि श्रीगोंदाचे राहूल जगताप यांचा समावेश आहे अकोले खिले आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं सूत्रांकडून समजतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा श्रेंही आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास डिछुक असणाऱ्याच्या मूलाखती घेतल्या यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसंच या पुरस्कारात सर्व खेळांचा समावेश करण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश आज क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिले या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं

नागरिक आणि पोलीस यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी चंद्रपूरमधे पोलीस सारथी हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याबद्दलची माहिती चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून

मानधनाकरता खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं पालघर जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले ऐकूया याविषयी अधिक माहिती

पालघर जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चार भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक जनतेत चिंतेचं वातावरण आहे

डहाणूमधील वसवलापाडा इथं घर कोसळल्यामुळं एका महिलेचा मृत्यू झाला

गेल्या नोव्हेंबरपासून पालघर जिल्ह्यात सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत दुंडलवाडी गाव या सर्व भूकंपाच्या धक्क्यांचं केंद्रबिंदू आहे भितीच्या वातावरणामुळे स्थानिकांनी आपलं राहतं घर सोडून छावण्यांमधे आश्रय घेतला आहे

कोकणात काही ठिकाणी मुसळधार तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा श्राारा हवामान विभागानं दिला आहे